अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावं असं सांगतानाच मशिदीसाठी सून्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच मोक्याच्या ठिकाणी पाच क्रिर जागा द्यावी असे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दूल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं क्रमतानं हा निकाल देताना राम मंदिर उभारणीसाठी क्रि विंबस्त मंडळाची स्थापना करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले आहेत या जागेचा मालकी हक्क मागणारी सून्नी वक्फ बोर्डाची याधिका आणि या जागेवर पूजा करण्याचा हक्क मागणारी निर्मोही आखाड्याची याचिकाही न्यायालयानं फेटाळली आहे न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केलं असून सर्वांनीच जनतेला शांतता आणि सौहार्द राखण्याचं आवाहन केल या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या वादावर निकाल देणाऱ्या न्यायव्यवस्थेचं त्यांनी अभिनंदन केलं या निकालाचा देशातल्या जनतेनं शांततेने स्वीकार केल्याबद्दल संपूर्ण देशवासीयांचे त्यांनी आभार मानले राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयानं दिला असून आता प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान द्यायचं आहे आणि राष्ट्रनिर्माणाचं हे काम करताना कट्रतेला तिलांजली देऊया असं आवाहन त्यांनी केलं कालच्याच दिवशी शिखांचे धर्मगुरू नानकदेव यांच्या पाकिस्तानातल्या जन्मस्थळी जाण्यासाठी केलेल्या करतारपूर कॉरिडॉरचं उद्घाटनही झालं

कॉप्रेस नेते राहूल गांधी आणि राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही निर्णयाचं स्वागत केलं आहे याकडे जय पराजयाच्या दृष्टीनं बघू नये अस आवाहन करतानाच या दीर्घकालीन प्रक्रियेत बलिदान दिलेल्याचं आपण स्मरण करतो असं भागवत यांनी म्हटलं आहे सुन्नी वक्फ बोर्डानं हा निकाल स्वीकारला असून पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचं बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूकी यांनी काल स्पष्ट केलं

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबईमध्ये जमावबंदी लागु करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली हा निकाल भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा आहे असं मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं ते म्हणाले याच्याकडे पाहत असताना कुठल्याही वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही मुळातच जवळजवळ सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या निर्णयानंतर देखील पाहायला मिळत आहे

विविध समाजाचे धर्माचे सण देखील येणार आहेत ते देखील शांततेत आणि उत्साहात सर्व लोक साजरे करतील आणि निश्वितपणे मा पंतप्रधानांनी जी भावना व्यक्त केली आहे भारतभक्तीची मला असं वाटते की या निर्णयानंतर तोच भाव भारतामध्ये तयार झालेला आहे

कुठेही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही नाशिकमध्ये राम मंदिरात आरती करण्यात आली मुस्लिम समाज बांधवांनीही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला मालेगाव क्रिंही या निर्णयाचं स्वागत झालं निकालाच्या अनुषंगानं समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी नंदुरबारमधले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडू नये यासाठी धूळ्यामध्ये हजरत महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक स्थगित करण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे मार्गदर्शक सुचना अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व वृत्त वाहिन्यांना चर्चा आणि वार्तांकनादरम्यान काटेकोर पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

त्यानंतर पाकिस्तानातल्या दरबार साहिब गुरूद्वाराकडे जाणाऱ्या शीख भाविकांच्या पहिल्या तुकडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला

या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

याबाबतचं पत्र काल राज्यपालांनी भाजपाला दिलं मात्र सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय आज भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकीतच होईल अस भाजपा नेते सुधीर मूनगंटीवार यांनी काल माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं उद्योजकता पुरस्कार उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यातल्या आठ संस्थांना राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले पुण्यातल्या अर्ली फुड्स तसंच व्हेंचर सेंटर या संस्थेसह नागपूर नाशिक वर्धा सातारा आणि नवी मुंबईतल्या विविध उद्योगांचा यात समावेश आहे

आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्या आहेत अस अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी काल सांगितलं

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्रूट मारुत मिश्रा याला जनरल सुंदरजी सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं

किरणोत्सव पाहण्यासाठी देवस्थान समितीनं मंदिराच्या आवारात तीन विईडी भिंती उभारल्या आहेत महोत्सव पालघर पालघर जिल्ह्यातल्या केळवे पर्यटन उद्योग विकास संघानं केळवे समुद्रकिनारी दोन दिवसांच्या पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं आहे यात विविध पारंपरिक खाद्य पदार्थाचे आणि वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत

या अधिवेशनाला जिल्ह्यातल्या दिव्यांग बंधू भगिनीनी उपस्थित राहण्याचं आवाहन सक्षमचे अध्यक्ष डॉ राम काळगे यांनी केलं आहे रत्नागिरी मॅरेथॉन शांतता आणि क्रितेचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आयोजित केलेल्या कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला काल चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत चार हजाराहन अधिक नागरिक सहभागी झाले होते क्रिवीस किलोमीटरच्या या दौडीनंतर पोलिसांसह सर्व सहभागी स्पर्धकांनी किनाऱ्याची स्वच्छताही केली

बॅडमिंटन चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना काल झालेल्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला